ग्रामीण भाग कोरोना पासून वाचवा पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

केंद्रीय करातला हिस्सा लवकर द्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

कोरोनाची पथ्य पाळून आजपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अंशतः सुरू पंतप्रधान देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याकडे कटाक्षानं लक्ष द्या असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काल पाचव्यांदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला देशाच्या काही भागात आर्थिक चक्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे येत्या काही दिवसात ते आणखी वेग घेईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला

तिसऱ्या टप्प्यात टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करतांना महाराष्ट्रात ग्रीन झोनमध्ये उद्योग व्यवसाय काही प्रमाणात सुरु होत आहेत मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी अध्रनमधून त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे त्यामुळे आवश्यकता भासेल तेव्हा केंद्र सरकारनं त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली केंद्रीय संस्थांची रुग्णालयंआयसीयू बेडस मिळाली तर कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल असं ते म्हणाले राज्यात ज्या जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिककर्ज मिळावं अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली स्वामीनाथन भारतानं अन्य देशांच्या तुलनेत कोरोना विषाणू संसर्गावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी भारताची प्रशंसा केली आहे या संसर्गावर केवळ लस निर्माण करणं पुरेसं नाही तर त्याची पुरेशी उपलब्धता आणि लस देण्यासाठी वैद्यकीय व्यवस्था उभारणं हे खरं आव्हान आहे असं स्वामीनाथन म्हणाल्या भारतात सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करणं आणि आरोग्य क्षेत्रातलं मनुष्यबळ वाढवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं त्या म्हणाल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित परिषदेत त्या नवी दिल्लीत बोलत होत्या केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनीही या परिषदेत भाग घेतला कोविड वर्तमान कोरोना विषाणूच्या संक्रमणातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे

सुभाष देसाई आगामी काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होणार असल्यानं लघु उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज रहावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं पुण्यातल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीन आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते राज्यातल्या लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सदानंद गौडा पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू आहे असं देसाई यांनी सांगितलं

मुख्यमंत्री मजुरांच्या रेल्वे तिकिटांचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वर्ग करण्यात येईल यासंदर्भातला शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागानं जारी केला आहे

अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल ही माहिती दिली यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रती महिना सोळा हजार मेट्रिक टन चणाडाळ आणि तुरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर आता कोरोना संदर्भातल्या राज्यभरातल्या बातम्या थोडक्यात मुंबईच्या उत्तर भागातल्या नाकाबंदीच्या ठिकाणी काल पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी भेट दिली या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांनी ही भेट देऊन त्यांची विचारपूस केली नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोरोना विषाणूची लागण झालेले व्यापारी कामगार मोठय़ा संख्येने आढळून आल्यानंतर कालपासून पाचही बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत

आतपर्यंत सात पोलिसांचा कोरोनामुळे उपचाराने दरम्यान मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्ह्यातून काल बाराशे परप्रांतीय मजु्रांना विशेष श्रमिक रेल्वेनं मध्यप्रदेशमधील जबलप्र इथं रवाना करण्यात आलं

पालघर रेल्वे स्थानकावरून काल उत्तरप्रदेशसाठी वसई मार्गे एक गाडी रवाना करण्यात आली

परभणी जिल्ह्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत जन धन लाभार्थी महिलांना एसबीआय ग्राहक केंद्रामार्फत गावात जाऊन पैसे देण्यात आले

चंद्रपूर जिल्ह्यातील एक दोन व्यापार वगळता इतर सर्व बाजारपेठा काल सकाळी सुरू झाल्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी सात ते दोन तर इतर दुकानं दहा ते दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत

तसंच सलून आणि पार्लर सुद्धा सुरू झाले आहेत पुण्यश्नोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे विद्यापीठ संकुलातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद शहरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे

या भागांमध्ये महापालिका प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत जालना जिल्ह्यातून आज उत्तरप्रदेशला विशेष श्रमिक रेल्वेगाडी रवाना होणार आहे

या भागातले अनेक उद्योग पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेमुळे हे मजूर परत गेलेच नाहित असा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल ही माहिती दिली सध्या या रुग्णालयाची क्षमता पाचशे आहे मनसेचे प्णे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना पत्र लिहन राज्यातील मंदिरंही खुली करण्याची मागणी केली आहे अनेकांचा विरोध असतानाही जर दारुची दुकानं सुरु होऊ शकतात तर काही नियम पाळून मंदिर भक्तांसाठी खुली का होऊ शकत नाहीत असा सवाल यानिमित्तानं उपस्थित करण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह राजेंद्र लेलेपुणे

आयआयटी मद्रास कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिकांना पोषाख चढवून सज्ज झालेलं पाहिलं की कोविड योद्वे या शब्दांचा अर्थ कळतो पण हा पोषाख काढताना त्यांना संसर्ग झाला तर काय असा प्रश्न ही पडतो त्यावरचं उत्तर शोधलंय मद्रास आयआयटीनं ऐकूया अधिक माहिती

पण काम संपल्यानंतर तो काढताना त्याचा स्पर्श होण्याचा आणि त्यातून संसर्ग होण्याचा धोका या कर्मचाऱ्यांनाच अधिक आहे देशभरात बऱ्याच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हा संसर्ग झाला आहे तो रोखण्याचा उपाय म्हणून मद्रास आयआयटीचा सिव्हील इंजिनिअरींग विभाग आणि चेंगलपट्ट वैद्यकीय महाविद्यालयानं संयुक्तपणे डॉफिंग युनिट विकसित केलं आहे या युनिटमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी झाला आहे आता मी माझ्या घरी आणि समाजात संसर्ग नेत नसल्यामुळे मला खूपच सुरक्षित वाटतंय अशी प्रतिक्रिया या रुग्णालयातल्या एका परिचारिकेनं या युनिटच्या वापरानंतर दिली

या रुग्णांनी आरोग्यसेतू ऍप सतत सुरू ठेवणं आवश्यक आहे तसंच त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीनं संपर्कासाठी हवं तेव्हा उपलब्ध असण्याची अटही घालण्यात आली आहे विधान परिषद राज्य विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दहा उमेदवारांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले शिवसेनेकडून मुख्यमंत्री ठाकरे आणि नीलम गोऱ्हे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी काल अर्ज सादर केले शेहबाज राठोड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला निवडणुकीसाठी पक्षांकडून यापूर्वी जाहीर उमेदवारां व्यतिरिक्त भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले अशा दोघांनी तर राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून किरण पावस्कर आणि शिवाजीराव गर्जे यांनी काल उमेदवारी दाखल केली भाजपच्या चार घोषित उमेदवारांनी यापूर्वीच आपले अर्ज दाखल केले आहेत

गडचिरोली टाळेबंदीमुळे रोजगार नसलेल्या ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाकड्रन रोजगार हमीची कामे सुरु करण्यात आली आहेत

अमरावती अमरावतीमध्ये काल रात्री बेलपुरा परिसरात दोन गटात संघर्ष होऊन पोलिसांवर दगडफेक करण्यात आली यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन शिपाई गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे रेल्वे टाळेबंदीमुळे घरी जाण्यासाठी निघालेल्या जास्तीत जास्त स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वेनं श्रमिक स्पेशल गाडीतील प्रवासी क्षमतेत वाढ केली आहे

तसंच राज्यांच्या विनंतीनुसार या गाड्यांना तीन ठिकाणी थांबण्याची परवानगीही देण्यात आली आहे

आतापर्यंत पाच लाखांहून अधिका स्थलांतरितांना या विशेष गाडीनं त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आलं आहे

या गाडीतून प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेआधी दीड तास स्थानकावर पोहोचणं आवश्यक आहे प्रवाशांना मर्यादित स्वरुपात खाद्यपदार्थ आणि हँड सॅनिटायजर्स देण्यात येतील मात्र झोपण्यासाठीची साधनं मिळणार नाहीत प्रवासादरम्यान मास्क वापरणं अनिवार्य आहे या गाडीचं प्रवासी भाडं राजधानी गाडीच्या प्रवासी भाड्याइतकं असणार आहे तसंच ज्या प्रवाशांचं ई तिकीट नक्की झालं आहे त्यांनाच स्थानकात प्रवेश दिला जाईल

हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल वऱ्हाड खान्देश पालघर ठाणे मुंबई वगळता राज्याच्या इतर सर्व भागात तुरळक ठिकाणी पाऊस झाला पण या विभागाचा अंदाज चुकवत त्यानं औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हजेरी लावली आज पूर्व विदर्भासह राज्याच्या दक्षिण सीमेवरच्या सर्व जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार